केंद्रीय राखीव पोलिस दलाला या स्पर्धेत महिला आणि पुरूष गटात सर्वसाधारण अजिंक्यपद मिळालं राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात पोलिस नेमबाजी प्रशिक्षणाची सुविधा करण्याचा प्रस्ताव आल्यास त्यावर सकारात्मक विचार करु अशी सुचना मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात केली सुभाष देसाई शेतीपूरक औद्योगिक धोरण राबविण्यावर राज्य शासनाचा भर असल्याचे प्रतिपादन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आज पुण्यात केलं प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता आणि कौशल्य विकास अभियान राबविण्यात येत आहे या अभियानांतर्गत सहभागी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत आज देसाई यांनी संवाद साधला

विकास कामांकरीता मंजूर करण्यात आलेल्या निधीचा वापर वेळेत करावा तसेच वाढीव निधीबाबत प्रस्ताव तात्काळ सादर करावेत असंही त्यांनी सांगितले गिरीश बापट कॅन्टोन्मेंट पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील सर्वसामान्य नागरिकांची कामे वेळेत आणि लवकर होण्यासाठी अध्यक्षांच्या अनुपस्थितीत बोर्डाच्या उपाध्यक्षांना अधिकार द्यावेत त्यासाठी खासदार गिरीश बापट यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा अशी मागणी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सर्वच नगरसेवकांनी काल बोर्डाच्या सर्वसाधारण सभेत केली नगरसेवकांनी त्यांचे म्हणणे लेखी स्वरुपात दिल्यास संरक्षण खात्याकडे यासंबंधीचा पाठपुरावा करण्याचं आश्वासन खासदार बापट यांनी यावेळी दिले

यामध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन बँकिंग बिले भरणे टपाल बँक बचत खाते ठेवी आणि त्यांचे प्रकार अशी विविध माहिती यावेळी देण्यात आली

विवेकानंद केंद्र जनकल्याण रक्तपेढी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था विश्व हिंदू परिषद यासारख्या विविध सेवाभावी संस्थांच्या कार्याची माहिती एकाच ठिकाणी यानिमित्तानं उपलब्ध झाली आहे

पोलिओ पोलिओच्या आजाराचे उच्चाटन करण्याच्या हेतूने उद्या पुणे शहर पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील सुमारे सहा लाख बालकांना पोलिओचे डोस देण्यात येणार आहेत पुणे शहर जिल्ह्यात शून्य ते पाच या वयातील बालकांना सुमारे चार हजार केंद्रांवर पल्स पोलिओ लस देण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी एसटी बसस्थानकं रेल्वे स्थानक बाजार यात्रा धार्मिक स्थळे प्रवासातील लाभार्थी खासगी दवाखाने या ठिकाणी बूथ ट्रान्झिट टीम आणि मोबाइल टीमद्वारे लसीकरण करण्यात येणार आहे परिसंवाद प्ण्यातील चित्रपट आणि द्रचित्रवाणी संस्था आणि कोलकाता इथली सत्यजित रे चित्रपट आणि द्रचित्रवाणी संस्था यांच्याद्वारे उद्या प्रवेशाबाबत परिसंवाद घेण्यात येणार आहे दोन्ही संस्थांमधील विविध अभ्यासक्रम आणि त्यांची निवड प्रक्रिया यासंबंधीचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे

कीर्तन संमेलन श्रीहरि कीर्तनोत्तेजक संस्थेच्या महर्षि वेद व्यास कीर्तन संमेलनाची आज पासून पुण्यातल्या नारद मंदिरात सुरूवात झाली आजच्या कीर्तन सत्राराचा आरंभ चिंचवडच्या दीपक बुवा रास्ते यांच्या मंगलाचरणाच्या कीर्तनाने झाला राज्यभरातील मान्यवर नारदीय कीर्तनकारांची कीर्तने या संमेलनात होणार आहेत

नमस्कार